गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे आणि कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट

तथापि प्राण्यांवर होणारे लैंगिक अत्याचार मात्र दंडनीय अपराध असल्याचं न्यायलयानं स्पष्ट केलं आहे एल जी बी टी क्यू हक्क कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आणि आपल्या प्रदीर्घ संघर्षाचं फलित असल्याचं म्हंटलं आहे

काल नवी दिल्लीत भारतीय स्वयचलित वाहन उत्पादकांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले आत्म निर्भर भारत उभारण्यासाठी सरकार जैव इंधनावर भर देत आहे

यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभ् यांना पत्राद्वारे कळविले आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरु झाल्यान स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचे तंत्रशृध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणारचा आहे पण त्याचबरोबर कोकणपट्टयात पर्यटन व्यवसायाला आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे

ची किनारपट्टी लाभली असून याठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने अनुकूल वातावरण आहे रम्य निसर्ग आणि सागरी किना यांमुळे कोकणात देश विदेशातल्या पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते पण आता या संस्थेच्या स्थापनेमुळे या सिंधुदुर्गातल्या पर्यटन विकासाला गती येणार आहे याठिकाणी पूर्णवेळ अभ्यासक्रम सोय करण्याची विनंती केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पर्यटन मंत्रालयाला केली आहे

सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाच्या एका पीठान या सदर्भात पूणे पोलिसांचा दावा फेटाळून लावला आणि आपल्या पोलीस अधिकार्यांना अधिक जबाबदार बनवावं असं राज्य सरकारला फटकारलं

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याचा दाभोळकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय सीवीआयला आहे

यामध्ये भारत श्रीलका म्यानमार बांगलादेश नेपाळ भूतान या देशांच्या लष्कराच्या तुकड्या सहभागी होणार असून थायलंडचे निरीक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी आर सोनी यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली

या बाबतचा अधिक वुतांत मुदुला घोडकेकडुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सौरऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन कुलगुरू प्रा नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रीन एनर्जी मिशनमध्ये विद्यापीठानं पुढाकार घेतल्याचा आपल्याला अभिमान वाटत असून एकूण चौदा इमारतींवर आता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे अशी माहिती कुलगुरू प्रा नितीन करमळकर यांनी त्यावेळी दिली

चंद्रकांत पाटील लोकसभा आणि विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर आल्या असताना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळ्यांनाच यापुढे आपण कोणतीच निवडणुक लढणार नसल्याची घोषणा काल कोल्हाप्रात केली कोल्हापुरात गणराया पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते आपल्यालालोकसभा विधानसभा अथवा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची नाही असं ते म्हणाले कार्यशाळा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं पृण्यात यशदा इथं निवडणूक विषयक इव्हीएम आणि व्हीव्हीपटीयंत्रांबाबत काल राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यशाळेत सर्व जिल्हाधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अधिनक्मार यांच्या उपस्थितीत यावेळी सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं वस खरेदी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नवीन पाचशे बसगाड्या खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत दिली यावेळी एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते

या पार्श्वभूमीवर पोहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुरंबी गावात जाऊन गावातील इतर नागरिकांची तपासणी करावी असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र सपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच अर्घो आय आर न्यूज पुणे या ट्विटर हड्लवर नमस्कार